प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज हरयानामधे कुरुक्षेत्र कुं विविध विकास कामांचं उद्दाटन आणि पायाभरणी करणार आहेत

झाज्जर एम्सच्या परसिरात ही अत्याधुनिक कर्करोग सुश्रुषा आणि संशोधन संस्था उभारती आहे फरिदाबाद क्षिल्या कामगार राज्य विमा महामं क्रिच्या वद्यक्रीय महाविद्यालय आणि रुग्णालयाचं उद्घाटनही प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे पंचकुला कें उभारल्या जाणा या राष्ट्रीय आयुर्वेद संस्थेची पायाभरणी ते करतील कुरुक्षेत्र क्रिं श्रीकृष्ण आयुष विद्यापिठाची पायाभरणीही त्यांच्या हस्ते होणार आहे कर्नाल क्रिं पंधित दीनदयाल उपाध्याय आरोग्य विज्ञान विद्यापीठ आणि पानिपत क्वें पानिपत युद्ध संग्रहालयाची पायाभरणी मोदी करतील

बिकानेर जमीन घोटाळा प्रकरणात त्यांची चौकशी होणार आहे सक्तवसुली संचालनालयासमोर हजर होण्याची वड्रा यांची चौथी वेळ आहे गेल्या आठव ्यात नवी दिल्लीत मनी लाँड्रिंग प्रकरणात तीन वेळा त्यांची चौकशी झाली होती

मात्र ते हजर झाले नाहीत बिकानेर जमीन वाटपात कथित घोटाळा झाल्यावरुन बिकानेर तहसीलदारानं राजस्थान पोलिसांका ैतक्रार केली होती त्या संदर्भात पोलिसांनी अनेक एफ आय

जुन्या दिल्ली भागात गेले काही आठव आयकर विभागानं वेगवेगळ्या उद्योग भागात छापे टाकले आणि तपासणी केल्यची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली यात हवाला ऑपरेटर्सच्या तीन गटांचा छ ा लागला

दुस या एका प्रकरणात एक हजार कोटी रुपयांच्या अधिक किंमतींच्या कंपनी समभागांचे व्यवहार आढळले तर तिस या प्रकरणात छुपी परदेशी बँकखाती तसंच निर्यातीसाठी खोट्या जीएसटी बिलांची माहिती मिळाली या बोगस निर्यातीच्या व्यवहाराची किंमत पंधराशे कोटी रुपयांहून अधिक आहे संरक्षण मंत्रालयाच्या खर्चाच्या प्रस्तावाची जबाबदारी राफेल कराराच्यावेळी अर्थमंत्रालयाचे आर्थिक व्यवहार सचिव राजीव महर्षी यांच्याका नव्हती असं सरकारनं स्पष्ट केलं आहे सध्या नियंत्रक आणि महालेखा पदावर कार्यरत राजीव महर्षी राफेल कराराच्यावेळी अर्थसचिव होते त्यामुळे ते राफेल कराराचं लेखापरीक्षण कसं करु शकतात असा प्रश्व काँप्रेसनं विचारला आहे त्या पार्डभूमीवर अर्थमंत्रालयानं एका पत्रकात ही माहिती दिली आहे

काँग्रेसचे आरोप काल्पनिक ओढून ताणून केलेले आहेत असं या पत्रकात म्हटलं आहे

याप्रकरणी तृणमूल काँप्रेसचे माजी खासदार कुणाल घोष यांची चौकशी सीबीआयनं काल पूर्ण केली मात्र कुमार यांची चौकशी एका दिवसानं वाढवली आहे आज त्यांना रोज व्हेसी घोटाळ्याबाबत प्रश्न विचारले जाण्याची शक्यता आहे अल्पसंख्याक शब्दाच्या पुनर्व्याख्येसाठी मार्गदर्शक तत्वं जारी करण्याबाबत येत्या तीन महिन्यात निर्णय घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाला दिले आहेत भाजपा नेते आणि विधीज्ञ अबिनी उपाध्याय यांनी याबाबत न्यायालयात याचिका दाखल केली आहे राज्यनिहाय लोकसंख्येनुसार अल्पसंख्याक या संकल्पनेची व्याख्या करावी अशी मागणी त्यांनी या याचिकेत केली आहे त्यावर सरन्यायाधीश न्यायमूर्ती रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालच्या पीठानं काल हे निर्देश दिले अब्बिनी उपाध्याय यांनी आपलं म्हणणं आयोगाकडे नव्यानं सादर करावं असं न्यायालयानं त्यांना सांगितलं माजी प्रधानमंत्री दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांच्या पूर्णाकृती प्रतिमेचं अनावरण आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद करणार आहेत ही प्रतिमा संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये लावण्यात आली आहे उपराष्ट्रपती व्यंकय्या नाय ि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी केंद्रीय मंत्री आणि विविध पक्षांचे नेते यावेळी उपस्थित राहणार आहेत

जमिनीचे सात बाराचे उतारे तसंच वन जमीन हक्कांसंबंधी सर्व प्रलंबित प्रकरणं महिनाभरात निकालात काढण्यासाठी विशेष मोहिम हाती धेण्याचे निर्देश महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फ िंवीस यांनी महसूल विभागाला दिले आहेत

तसंच आदिवासींच्या प्रश्नांचं वेळोवेळी निराकरण व्हावं यासाठी ीं विजयकुमार गावित यांच्या अध्यक्षतेखाली परिषदेअंतर्गत एक उपसमिती नेमण्याचा निर्णयही बर्स्कीत घेण्यात आला

आत्मघातकी हल्ले रस्त्यांच्या बाजूला बाँब पेरणं तसंच लष्करी अधिका यांच्या हत्या करणं अशा अनेक कारवायांमध्ये या आघारींचा हात होता एका संयुक्त दलानं त्यांच्याविरुद्ध ही कारवाई केल्याचं सरकारी सूत्रांनी सांगितलं

महिला एकेरीत गतविजेती सायना नेहवाल आणि गेल्या वेळची उपविजेती पी व्ही सिंधू यावेळीही प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतील पुरुष एकेरीत गजविजेता एच एस प्रणोय आणि उपविजेता किदंबी श्रीकांत जायबंदी असल्यानं सहभागी होणार नाहीत त्यांच्या अनुपस्थितीत माजी विजेता समीर वर्मा आणि परुपल्ली कश्यप स्पर्धेत रंगत आणतील आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं जाहीर केलेल्या टी ट्वेंटी क्रिकेटच्या जागतिक क्रमवारीत भारताचा डावखुरा फिरकीपटू कुलदीप यादवनं गोलंदाजीत दुसरं स्थान पटकावलं आहे अफगाणिस्तानचा फिरकीपटू रशीद खान पहिल्या स्थानावर आहे

सांघिक कामगिरीत भारतीय संघानं आपलं दुसरं स्थान कायम राखलं असून पहिल्या स्थानावर पाकिस्तानही कायम आहे

तसंच पुढच्या सुनावणीपर्यंत त्यांना अटक केल्यास वद्यक्तीक हमीवर लगेच त्यांची मुक्तता करावी असे आदेश उच्च न्यायलयानं पुणे पोलिसांना दिले एल्गार परिषदेच्या माध्यमापासून हिंसाचाराला फूस दिल्याचा तेलतुंब ायांच्यावर आरोप आहे त्यांना अटकपूर्व जामिन देऊ नये अशी मागणी पोलिसांनी न्यायालयासमोर कालच्या सुनावणी दरम्यान केली आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नाया ियांची विधासार्हता लयाला गेली असून लोकांना भुलवण्यासाठी ते नवनवीन सवलतींची घोषणा करत आहेत अशी टीका भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी केली आहे स्वतःच अपयश झाकण्यासाठी नायट्र केंद्रसरकार आणि भाजपा नेत्यांवर खोटे आरोप करत आहेत असं शहा यांनी नाय ्रिका लिहिलेल्या खुल्या पत्रात म्हटलं आहे दरम्यान भाजप प्रवक्ते जी व्ही एल नरसिंहराव यांनी आंध्रला विशेष राज्याचा दर्जा द्यावा यासाठी दिल्लीत नाय यांनी केलेलं उपोषण हे एक नाटक होतं असं वार्ताहर परिषदेत सांगितलं नाय यांनी काल आपलं उपोषण सो लं काँप्रेस अध्यक्ष राहूल गांधी नक्रिमल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारूख अब्दुला यासह विविध पक्षांनी नाय यांनी पाठिंबा दिला होता अबुधाबी न्यायीक विभागानं न्यायालयाच्या कामकाजासाठी हिंदी भाषेला मान्यता दिल्याबद्दल परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी अबुधाबीचे आभार मानले आहेत यामुळे न्यायप्रक्रिया जलद होईल आणि भारतीयांसाठी सुलभ होईल असं ट्विट सुषमा स्वराज यांनी केलं आहे या निर्णयामुळे अबुधावी न्यायालयात अरेबिक आणि श्रेजी नंतर हिंदी ही तिसरी अधिकृत भाषा ठरली आहे